कारगीलचं युद्ध ज्या परिस्थितीत झालं ती परिस्थिती देशाला कधीच विसरता येणार नाही पाकिस्ताननं मोठ मोठे बेत रचून भारताची भूमी हिसकावून घेण्याचं आणि आपल्या अंतर्गत कलहापासून इतरांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नको ते दुस्साहस केलं होतं असं त्यांनी यावेळी नमुद केलं कोरोना विषाणुचा देश यशस्वी सामना करत असला तरी या संसर्गाचा धोका अजून टळलेला नसल्याचं पंतप्रधान म्हणाले कोरोना विषाणू अनेक ठिकाणी वेगानं पसरत असून आपण खूप जास्त सतर्क राहण्याची गरज आहे सुरुवातीला कोरोना विषाणूचा संसर्ग जितका घातक होता तितकाच तो आजही घातक आहे चेहऱ्यावर मास्कचा वापर करण एकमेकांपासून किमान सहा फुटाचं अंतर राखणं सतत हात स्वच्छ करण कुठेही न थुंकणं आणि आणि स्वच्छता राखणं ही हत्यारंच या संसर्गापासून आपलं रक्षण करू शकतील असं पंतप्रधान म्हणाले विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्यांचा त्यांनी यावेळी गौरवपूर्ण उल्लेख केला तसंच काही यशस्वी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला

मन की बात या शृंखलेचा हा सद्सष्ठावा भाग होता

जिल्ह्यातली कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता बारा हजार नऊशे बेचाळीस झाली आहे त्यापैकी आठ हजार एकशे एकोणसाठ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणुचे सहाशे सेहेचाळीस रुग्ण आढळले आहेत

काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला ते औैंढा नागनाथ तालुक्यातल्या काठोडा तांडा इथले रहिवासी होते आणि नागपंचमी निमित्त गावाकडे कुटंबाला भेटायला आले होते पोलिस गणपत राठोड हे हिंगोलीला बटालियनकडे जात असताना हा अपघात झाला

या निमित्तानं आज उस्मानाबाद इथं हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली शहरातल्या नगरपालिका जवळच्या शहिद स्मारकाला निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आणि अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांनी पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन केलं

अजित पाठक यांनी नाशिक इथं दिली आहे